गावठाण जमाबंदी जिल्ह्यातील गावठाणामधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण आणि भूमापन करण्यासाठी गावठाण जमाबंदी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आज दिली हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी महसूल आणि भूमि अभिलेख यंत्रणांनी अचूक काम करावे तसेच जमाबंदी प्रकल्पासाठी ड्रोन सर्व्हे करताना संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे आणि प्रकल्प यशस्वी करावा असे निर्देशही आज झालेल्या बैठकीत देण्यात आले

पाणी प्रयोगशाळा राज्यातील नागरिकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शुद्ध स्वच्छ पाणी देणे हे पुण्याचे काम आहे त्यामुळे पुण्यात होऊ घातलेल्या राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशातील आदर्श मॉडेल म्हणून उभी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत पुण्यात वडगांव बुद्रुक इथं राज्यस्तरीय पाणी चाचणी प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमीपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आलं

या प्रभागातील अनुक्रमे भाजपचे नगरसेवक महेश लडकत आणि विजय शेवाळे यांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत मनसे बैठक शिवसेना शाखाप्रमुखांप्रमाणे मनसेचे राजद्रत नेमण्याची सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे ते आज पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते या राजदूतांच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट ठेवून नवनियुक्त राजद्तांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्याचे निश्चित करण्यात आले

चि आय्क्तालय पिंपरी चिंचवडच्या नवीन पोलिस आयुक्तालयासाठी चिखली इथली जागा मंजूर झाली असून राज्यातील अव्वल दर्जाचे आयुक्तालय असेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी आज दिली पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सेवा उपक्रम एक्स ट्रॅकर व्यवस्थेचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

महिला क्रिकेट महिलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धेत आज एचपी रॉयल क्रिकेट अकादमी संघाने विजेतेपद पटकावले

एचपी रॉयल्स ची कर्णधार पूनम खेमनार आणि फलंदाज मुक्ता मगरे या विजयाचा शिल्पकार ठरल्या

स्पर्धेत आज कोकणे स्टार्स ने पासलकर रॉयल्सवर आणि दादाज इलेव्हन संघाने दीक्षित रॉयल्स संघावर मात करत विजयी सलामी दिली हवामान प्रणे शहरात दिवसभरात थंडी जाणवत नसली तरीही पहाटे थंडीचा कडाका जाणवतो आहे संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली होती

उद्या दिवसभर आकाश निरभ्र राहिल मात्र सकाळी शहरात धूके जाणवेल असा अंदाज पूणे वेधशाळेने वर्तवला आहे तर हा होता आजचा पूणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार